घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना होईल जगभरात गाजलेल्या प्ण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवासाठी प्ण्यनगरी सजली असून मानाच्या सर्वच गणपतींची प्रतिष्ठापना दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे यंदाच्या गणेशोत्सवावर एकीकडे राज्यावर आलेल्या महापुराच्या संकटाचं सावट आहे तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या द्रष्टीनं हा उत्सव महापर्वणीचा काळ ठरेल अशी अपेक्षा आहे

त्यापैकी सुमारे दीड लाख मतदारांची नोंदणी गेल्या महिन्यात झालेल्या विशेष नोंदणी अभियानातच झाल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितलं

मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नव्यानं मतदारांच्या नोंदणीचं काम सुरूच राहणार आहे

सध्या वखार महामंडळाच्या गोदामात त्यांची प्राथमिक तपासणी सुरू आहे

माहिती अर्जांचा निपटारा करण्यात अन्य शासकीय कार्यालयांपेक्षा पुणे महापालिका अव्वल असल्याचं राज्य माहिती आयोगाच्या प्णे खंडपीठाचे माहिती आयुक्त संभाजी सरकूंडे यांनी यावेळी सांगितलं

त्यामुळे महामार्गावरच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होईल राज्य रस्ते विकास महामंडळ हे काम करणार असून या कामाला अंतिम मान्यता मिळाली आहे लवकरच त्यासाठीची निविदा प्रसिद्ध होणार आहे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितलं

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची अश्वशर्यत सुवर्ण चषक स्पर्धा आज पुण्यातल्या रेसकोर्सवर पार पडली दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली

महाविद्यालयीन गटात स प आणि एमआयटी संघांनी मुलींच्या तर नेस वाडिया आणि इंदिरा महाविद्यालय संघांनी मुलांच्या गटातून अंतिम फेरी गाठली जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेंत आजच्या शेवटच्या दिवशी धनश्री पवार अनेय कोवेलमुडी मुण्मयी रायखेलकर आर्यन पानसे कुपाल देशपांडे आणि गौरव लोहपात्रे यांनी आपापल्या गटात जेतेपद राखलं आजपासून म्हाळूंगे बालेवाडी क्रीडा संक्लात आशियाई टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा स़रू होत आहेत

बुद्धीबळ लीग स्पर्धेतला आजचा दिवस गोल्डन किंग आणि द बिशप चेक या संघांनी गाजवला अभिषेक देशपांडे निरंजन गोडबोले आणि अजिंक्य जोशी यांची खेळी विजयामध्ये निर्णायक ठरली पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं